ते काल नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते

केंद्र सरकार संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आपत्कालीन स्थिती उद्भवलीच तर त्यासाठी औषधांचा पुरेसा साठाही उपलब्ध आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली

घरगूती गॅस सिलेंडरच्या दरात नुकतीच एकशे चव्वेचाळीस रुपये पन्नास पैसे वाढ झाली आहे मात्र स्वयंपाकाच्या गॅसवर दिल्या जाणाऱ्या अनुदानात सरकारनं वाढ केली असल्यानं ग्राहकावरचा त्याचा बोजा हलका झाला असल्याचं पेट्रोलियम मंत्रालयानं म्हटलं आहे

त्यांना या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागता यावी या करता चार आठवड्यांपर्यंत अटक करू नये असे निर्देशही न्यायमूर्ती पी

नाईक यांनी या प्रकरणी दिले आहेत

ते आज औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते आपल्याला हिंद् जननायक संबोधलं जाऊ नये अशी अपेक्षा त्यांनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात नमुद केली राज ठाकरे हे कालपासून तीन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत ते आज शाखा अध्यक्ष जिल्हाध्यक्षांसोबत चर्चा करणार असून औरंगाबाद महापालिका निवडण्कीनिमित्त शहराच्या अडचणी समस्यांविषयी कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत

बीड तालुक्यातल्या पालवण इथं सह्याद्री देवराई प्रकल्पावर काल पहिल्या वृक्ष संमेलनाचं उद्घाटन झालं या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या वडाच्या झाडाचं मनोगत व्यक्त करताना शिंदे बोलत होते विविध शाळा महाविद्यालयांतल्या एकशे एक विद्यार्थिनींच्या हस्ते एकशे एक रोपांना पाणी देऊन पूजन करून संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं या संमेलनात दुर्मिळ वनस्पती गवताळ परिसंस्था अशा विविध विषयांवर मार्गदर्शपर व्याख्यानं होत असून आज या संमलेनाचा समारोप होणार आहे

मुंबईतल्या नाट्यभारती संस्थेच्या संगीत स्वयंवर नाटकाला दुसरा तर रत्नागिरीतल्या आश्रय सेवा संस्थेच्या जय जय गौरी शंकर नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला आहे

हा पुरस्कार मिळवणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे बेल्जिअमचा आर्थर वॅन डोरेन हा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे